नागरिकांचं उत्पन्न आणि खर्चाची क्षमता वाढवणं हा या अर्थसंकल्पाचा उददेश असल्याचं त्यांनी सांगितलं या अर्थसंकल्पाचे उददिष्ट हे महत्वाकांक्षी भारत सर्वकष आर्थिक विकास आणि सर्वसामान्यांची काळजी या तीन मुददयांवर अर्थसंकल्प आधारित असल्याचे त्या म्हणाल्या आयकराविषयी नवी व्यवस्था सुरु करण्यासह त्याअंतर्गत मोठ्या करकपातीची घोषणाही सीतारामण यांनी आज केली यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेले आयकराचे दर आतापर्यंतचे सर्वात कमी दर असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली

नवी आयकर व्यवस्था करदात्यांसाठी वैकल्पिक असेल करदात्यांना जुन्या सवलती किंवा नव्या व्यवस्थेचा पर्याय निवडण्याची मुभा असेल असंही त्यांनी सांगितलं लाभांश वितरण कर हटविण्याची महत्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात केली आता कंपन्यांना लाभांश वितरण कर भरावा लागणार नाही मात्र लाभांश मिळालेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या कर मर्यादेनुसार कर भरावा लागेल

स्वस्त घरांसाठीच्या योजनांना परवानगी देण्यासाठीचा कालावधीसा एका वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणाही त्यांनी केली

आय सी मधल्या केंद्र सरकारचा काही हिस्सा आयपीओद्वारे विकण्याचा प्रस्तावही सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून मांडला सरकारी पेन्शन ट्रस्ट पीएफआरडीएपासून स्वतंत्र करण्याची घोषणाही त्यांनी केली अराजपत्रित पदांच्या भरतीसाठी केंद्रीय भरती संस्था स्थापन केली जाईल त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संगणाधारित परीक्षा घेतली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली

पाण्याची समस्या असलेल्या जिल्ह्यांसाठी व्यापक उपाययोजनांसह तरतूदी केल्याचं त्यांनी सांगितलं

नाबार्डच्या प्नर्पतप्रवठा योजनेचा विस्तार केला जाईल असंही त्यांनी सांगितलं

अन्नदात्याला उर्जादाता बनवण्याचा सरकारचा उददेश असल्याचं त्यांनी सांगितलं वीज निर्मितीसाठी नापिक जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्याची आणि विद्य्त कंपन्यांना ती वीज विकण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली जाईल अशी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली ग्रामीण भागातल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासाला प्राध्यान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं नाशवंत कृषी मालाच्या वाहत्कीसाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या भागिदारीतून किसान रेल्वे योजना सुरु करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवर कृषी उडान योजना सुरू केली जाईल असं त्यांनी सांगितलं यामुळे ईशान्य भारतासह आदिवासी क्षेत्रातल्या जिल्ह्यांना लाभ होईल असं त्या म्हणाल्या

पुढच्या तीन वर्षामध्ये सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत प्री पेड स्मार्ट मीटर लावले जातील असं त्यांनी सांगितलं

आगामी आर्थिक वर्षात महसुली तुट साडेतीन टक्के राहील असा अंदाज सीतारामन यांनी व्यक्त केला

त्याशिवाय स्वस्त दरात औषधं उपलब्ध व्हावित यासाठी जनऔषधी केंद्रांचा देशभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्याचा प्रस्ताव असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं

अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या नव्या कर सुधारणा अतिशय प्रगतीशील ठोस आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली आहे ट्विटदवारे दिलेल्या प्रतिक्रियेत राजनाथ सिंग म्हणाले नव्या कर रचनेमुळे सामान्य नागरिकांवरील कराचा भार हलका होईल तसेच कार्यक्षम कर रचनेचा मार्ग याम्ळे ख्ला झाला आहे वरिष्ठ काँग्रेस नेते राहल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे युवकांना रोजगार देण्यासाठी यात कुठलीही ठोस घोषणा नाही असोचेमचे उपाध्यक्ष विनीत अग्रवाल यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे

दिल्ली विधानसभा निवडणूकांना आता काही दिवसच शिल्लक असल्यानं सर्व राजकीय पक्षांनी प्रचारावर जोर दिला आहे भाजपाचं प्रचारक आणि उत्तरप्रदेशाचे मुख्यामंत्री योगी आदित्यनाथ आपल्या चार दिवसांच्या प्रचारदौऱ्याला आजपासून स्रुवात करणार आहेत शेअर बाजाराकडून अर्थसंकल्पाला प्रचंड निराशाजनक प्रतिसाद मिळाला सकाळी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी शेअर बाजारात थोडीफार वाढ दिसून आली मात्र अर्थसंकल्पाच्या तरत्दी स्पष्ट होऊ लागल्या तसतशी बाजारात घसरण सुरू झाली

चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अकरा हजार आठशे एकविस झाली आहे

दरम्यान ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेत आरोग्य आणीबाणी लागू केली आहे आणि लोकांना चीनमध्ये न जाण्याचे आव्हान केलं आहे दिल्ली विधानसभा निवडणूकांच्या तयारीचा सर्वंकष आढावा घेण्याच्या उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगान काल एका विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं येत्या आठ तारखेला होणाऱ्या निवडणूका सुरळीत पार पडण्यासंबधीत सर्व महत्वाच्या बाबींवर या बैठकीत चर्चा झाली